राजधानी दिल्लीला पावसाचा तडाखा बिहारमधील पूरस्थिती गंभीर आता सविस्तर बातम्या कोरोना लस भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल सांगितलं

गेल्या अनेक महिन्यांपासूनही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु होते आणि त्याची सकारात्मक चिन्हे दिसून येत असल्याचं हर्षवर्धन यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे

दरम्यान दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाच्या समितीने को व्हाक्सीन लसीची मानवी चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे

परिषदेच्या चेन्नई इथल्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेकडून हा अभ्यास केला जाणार आहे या लसीद्वारे कोरोना संसर्ग झालेल्या वृद्ध व्यक्तींमध्ये होणारी विषाणूची प्रगती रोखू शकते का ते पाहिलं जाणार आहे कोविड संकुल आरोग्य मंत्रालयाने निवासी संकुलांना त्यांच्या आवारात कोविड सुविधा केंद्र स्थापित करू इच्छिणा यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत

सार्वजनिक संक्लं बहुपयोगी सार्वजनिक जागा किंवा रिकाम्या सदनिका यामध्ये हे केंद्र उभारता येणार आहे या केंद्रात आगमन आणि निर्गमनाची स्वतंत्र व्यवस्था असेल तर इतर सर्व साहित्यांची नियमित निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे श्वसनतज्ञ नियमितपणे या केंद्रावर निरीक्षण ठेवणार असून आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणार आहेत

या पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ एस के सिंह आणि दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या औषधशास्त्र विभागातील प्राध्यापक नीरज निश्वल यांचाही समावेश आहे

केंद्र सरकार बिहार मधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे

एकंदर कोरोना बाधितांच्या संख्येत होणाऱ्यांच्या वाढीचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही

मृत्यू दराचं प्रमाण मात्र किंचित कमी झालं आहे

एकंदर बाधितांची मुंबईतील संख्या ठाणे आणि पुण्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट असली तरी तिथला रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या काही दिवसात झपाट्यानं वाढत राष्ट्रीय सरासरीच्याही पुढे गेला ठाणे आणि पुण्यातला रुग्ण बरे होण्याचा दर अजून राज्याच्या सरासरीपेक्षाही कमी आहे गेल्या काही दिवसात त्यात फारशी सुधारणाही दिसत नाही मुंबई ठाणे पुणे वगळता महाराष्ट्रातील औरंगाबाद नाशिक सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे एकही जिल्हा आता कोरोनामुक्त नसला तरी तुलनेत नागपूर आणि लातूर परिमंडळात या साथीचा जोर कमी आहे

वरवरा राव माओवाद्याशी संबंध आल्याच्या संशयावरून एल्गार प्रकरणातअटकेत असलेले वरवरा राव हे कोरोना बाधित आढळून आल्यानं त्यांच्यावर मुंबईतल्या सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना तपासणी दरम्यान त्यांना मेंद्विकाराची लक्षणं आढळून आली त्यामुळं त्यांना आज पहाटे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अफगाण हिंदू अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख समुदायाचे नेते निदानसिंग सचदेव यांची सुखरूप सुटका केल्याबद्दल भारतानं अफगाणिस्तान सरकारची प्रशंसा केली आहे

अपहरणकर्त्यांनी काल त्यांना सोडून दिलं बाह्यशक्तींच्या इशाऱ्यावरून दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक समाजातील सदस्यांना लक्ष्य करणे आणि त्यांचा छळ करणे ही गंभीर चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे

पाक जम्मू आणि काश्मीर मधल्या कृष्णा घाटी भागात शुक्रवारी रात्री पाकिस्तानी सैन्य दलाकडून झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात तीन नागरिकांचा बळी गेल्या प्रकरणी भारतानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे पाक सैन्याकडून जाणीवपूर्वक निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल भारतानं निषेध केला आहे

पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी पाठिंबा देत असल्याबद्दलही भारतानं तीव्र विरोध दर्शवला आहे

हवामान आज सकाळी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानीत मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला

तर मुंबईत आकाश ढगाळ राहून मध्यम पावसाची शक्यता आहे

तर तिकडे दक्षिणेत चेन्नईतदेखील सामान्यतः आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे

तर कोलकाता इथं देखील आकाश अंशतः ढगाळ राहून विजांच्या कडकडटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान बिहार राज्यातील पूर परिस्थिती अद्याप गंभीरच आहे तर आसाममधील पूराचं पाणी आता ओसरु लागलं आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार